मुंबईत आयोजित या बैठकीत जेटली यांनी व्हिडोओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला सर्वच देश विविध गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात त्यामुळं जागतिक पातळीवर ग्राहक हिताच्या दृष्टीनं व्यापार सुलभ होणं गरजेचं आहे असं ते म्हणाले जागतिक सीमा शुल्क संघटनेचे अध्यक्ष एनरिक कॅनॉन तसंच केद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे या कार्यक्रमाला उपस्थित होते पूणे जिल्ह्यात झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी पूणे न्यायालयात दाखल केलेलं आरोपपत्र सादर करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले या कार्यकर्त्यांवर लावलेले आरोप नजरेखालून घालण्यासाठी येत्या आठ डिसेंबरपूर्वी आरोपपत्र न्यायालयात सादर करावं असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी राज्यसरकारला दिले ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी यासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडली भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिल्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला

मराठा आरक्षणसंदर्भात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे

या कायद्या विरोधात संघटनांकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल होऊ शकते या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आज कॅव्हेट दाखल केलं आहे सिंधुद्र्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दूपारी कणकवलीत नारायण राणे यांची भेट घेतली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असली तरी राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आघाडीत घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षावर अवलंबून राहील असं पवार यांनी काल सावंतवाडीत जाहीर केलं होतं

दिव्यांगांच्या हिताचं रक्षण आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जागरुकता निर्माण व्हावी हा यामागचा हेतू आहे दिव्यांगांचं सक्षमीकरण करुन त्यांना सर्वाच्या बरोबरीनं उभ करुया हा यंदाच्या दिव्यांग दिनाचा संदेश आहे आज या दिना निभित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू दिव्यांगांसाठी मोलाचं कार्य करणा या संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवणार आहेत जळगावमध्ये दिव्यांग युवक युवतींसाठी मोफत निवासी स्पर्धा परीक्षा स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे स्वतःच्या पायावर उभे करणारे यजुवेंद्र महाजन यांना यंदाचा राष्ट्रीय हेलन केअर हा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ

उरण जे एन पी टी मार्गावर चिलें गावाजवळ असलेल्या वेष्णो या कंटेनर यार्ड मध्ये सकाळच्या सुमाराला भीषण आग लागली या कंटेनर मधील केमिकल कंटेनरमध्ये आधी ही आग लागली आजूबाजूचे कंटेनर आगीच्या विळख्यात अडकले आणि आग फैलावली सध्या घटना स्थळावर पाच अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे तिर कामगार सुखरूप बाहेर पडले आहेत ठाणे जिल्ह्यात भिवंडीजवळ राहनाळ शिं एका प्लस्टीक गोदामाला आग लागली असून ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत आगीत आणखी एका रसायनाच्या टँकरने पेट घेतल्यामुळं स्फोट झाला

देशाचे पहिले राष्ट्रपती आणि थोर स्वातंत्र सैनिक डॉ

उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी एका ट्विटर संदेशात डॉ राजेंद्र प्रसाद यांची दृष्टी आणि त्याचं नेतृत्व देश आणि देशवासियांना सदैव मार्गदर्शन करत राहील या शब्दात आपला आदरभाव व्यक्त केला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांची प्रतिमा साधी राहणी उच्च विचारसरणी आणि आदर्श देशातल्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील असं आपल्या संदेशात म्हटलं आहे

राजेंद्रप्रसाद यांनी भारताच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी केली अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आदरभावना व्यक्त केल्या आहेत